करणं निवडणूक आयोगानं केलं बंधनकारक राज्यातल्या उत्तर भागातील जोरदार पावसानं आज विश्रांती घेतली पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मात्र अद्यापही पावसाचा जोर ओसरलेला नाही सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून वाई तालुक्यातील धोम धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी दुथडी भरून वाह लागली आहे नदीतल्या पाण्यानं वाई येथील महागणपती मंदीर पाण्यानं वेढलं आहे कोयना धरणातून सुद्धा पाणी सोडण्यात येत आहे कोल्हापुर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे चाळीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत राधानगरी धरणाचे चार दरवाजे आज सकाळी उघडल्यानं धरणातून मोठया प्रमाणांवर विसर्ग सुरुआहे पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सर्व नद्यांना पूर आला असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नाशिक जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे जिल्ह्यातल्या बारा धरणांतून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे

सर्वत्र ढगाळ वातावरण मात्र कायम आहे गुरुवारी रात्री झालेल्या पावसाचं पाणी आता ओसरु लागल्यानं महसूल विभागानं नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम हाती घेतलं आहे जिल्ह्यातील तापी पांझरा कान बुराई या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे जळगाव जिल्ह्यातील तापी वरील हतनुर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बुलडाणा जिल्हयात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे लोणार तालुक्यात एक जण प्रात वाहन गेलं आहे नंदुरबार जिल्ह्यात कालच्या मुसळधार पावसानंतर सुरत अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावर भराव वाहन गेल्यानं या महामार्गावरील वाहतुक अद्यापही बंद आहे

यंदाच्या खरीप हंगामापासूनच या स्वयंचलित हवामान केंद्राचा वापर प्रायोगिक तत्वावर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक पांड्रंग शेळके यांनी काल वार्ताहरांना दिली

राज्यसरकार कालपासून केरळ सरकारच्या संपर्कात असून त्यांच्याकडून तातडीच्या आवश्यकतेची माहिती घेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

काही संस्थांच्या सहयोगानं अन्नाची पाकिट पाठवण्यात आली असून इतरांनीही सहकार्यासाठी पुढे यावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

तात्पुरत्या जलवाहिन्यांच्या साहाय्याने आणि अग्निशमन दलाच्या मदतीने पुण्यात हे पाणी वॅगनमध्ये भरण्यात आलं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी ही माहिती दिली काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातले सर्व आमदार केरळ मधल्या प्रग्रस्तांच्या मदतीसाठी आपलं एक महिन्याचं वेतन देणार असल्याचं विधान सभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे

आधी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शंभर कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली होती त्याचप्रमाणे प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे अन्नधान्य औषधं तसंच मदत साहित्याची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी केरळ सरकारला दिली आहे केरळमध्ये आलेल्या प्राला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी अशी मागणी काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे

या हालगी मोर्चात हजारो बंजारा बांधवमहिला सामील झाल्या होत्या बंजारा समाज गेली कित्येक वर्षे कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यांच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी करत आहे तसच गुन्हेगारी संवर्गातून बंजारा समाजाला वगळण्यात यावं या सातत्यानं होणाऱ्या मागणीकडे सरकारनं गांभीर्यानं पाहिलं नाही अशी समाजाची व्यथा आहे समाजाला मुलभूत सुरक्षा सुविधा मिळाव्यात यासह बंजारा समाजातील विद्यार्थाना शासकीय वसतिगृह तालुका स्तरावर वसंतराव नाईक सामाजिक न्याय भवन तांडा वस्ती सुधार योजना ही तांड्यापुरतीच मर्यादित ठेवावी तांडा वस्ती सुधार योजनेत अशासकीय अध्यक्ष म्हणून बंजारा समाजाचाच प्रतिनिधी नेमण्यात यावा बंजारा समाजातील कामगारांची कामगार म्हणून नोंद करुन मुलांना शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यात याव्यात अश्या विविध मागण्यांचाही या निवेदनात समावेश आहे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करणारे औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक सैय्यद मतीन यांना पोलिसांनी अटक केली आहे महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत मतीन यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध केल्यानंतर भाजप नगरसेवकांनी त्यांना मारहाण केली महापालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मतीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ही अटक करण्यात आल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं तर दुसरीकडे मतीन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांना मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत सादर करायच्या शपथपत्रात आता उमेदवारांना स्वतच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या उत्पन्नाचा स्रोत तसंच उत्पन्नाचे आणि विविध करारांचे तपशील यापूर्वी निवडणूक लढवली असल्यास त्याबाबतची माहिती नमूद करावी लागेल असं राज्याचे निवडणूक आयुक्त ज

सहारिया यांनी सांगितलं

दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांचं योग्य मूल्य निर्धारण होण्यासाठी केंद्र सरकार नोंदणीकृत मूल्यनिर्धारकांची तरतूद करणारं नवं विधेयक आणलं असं केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितलं असल्याचं वृत्तसंस्थेन म्हटलं आहे दिवाळखोरी संदर्भातील नवे नियम आणि कायदे लागू झाल्यानंतर अशा मूल्यनिर्धारकांची निर्माण झालेली गरज भागवण्यासाठी हे विधेयक नव्या नियमांचे कायद्यात रुपांतर करेल अशी अपेक्षा आहे सध्या या क्षेत्रात कार्यरत असलेल्या निर्धारकांकडून योग्य ते निर्धारण पुरेशा प्रमाणात होत नाही आणि योग्य निर्धारण हाच दिवाळखोरीतील कळीचा मुद्दा असल्याचं मत कंपनी कारभार सचिव इंन्डोटी श्रीनिवास यांनी म्हटलं आहे

आपापल्या राज्यांमधल्या वन स्टॉप सेंटर्स चा आढावा घेऊन त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्षं ठेवावं असे निर्देश केंद्रीय महिला आणि बालविकास विभागानं राज्य महिला आयोगांना दिले आहेत खाजगी सार्वजनिक क्षेत्रं कुटुंब वेगवेगळे समूह आणि कार्यालयांमधे अत्याचारांना सामोरं जावं लागणा या महिलांच्या मदतीसाठी सरकारनं वन स्टॉप सेंटर्सची स्थापना केली आहे या केंद्रांवर योग्य पद्धतीनं काम होत नाही या केंद्रांवर मदतीसाठी येणा या महिलांना पोलिस ठाण्यांमध्ये पाठवलं जातं अशा अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारनं हे निर्देश दिले आहेत

कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दक्षिण कोकण आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होईल